काही ठळक बातम्या

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचं नवी दिल्लीत उद्घाटन करणार

नियमित संवाद ठेवावा आणि मिशन मोड वर काम करावं असं उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांचं आवाहन

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या आय

अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर उद्घाटन करतील केंद्र सरकारच्या वित्तीय समावेशकतेचे उद्दीष्ट जलदगतीनं साध्य व्हावे यासाठी जनसामान्यांकरिता सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह बँक म्हणून या बँकेची निर्मिती करण्यात आली आहे तीन लाखाहून जास्त पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांसह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या टपाल खात्याच्या विशाल जाळ्याचा या बँकांना उपयोग होणार आहे त्याचबरोबर देशात बँकिंग क्षेत्राची व्याप्तीही वाढणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न द्रप्पट करण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधकांनी शेतकऱ्यांशी नियमित संवाद ठेवावा आणि मिशन मोड वर काम करावे असं आवाहन उपराष्ट्रपती श्री

व्यंकथ्या नायडू यांनी केलं आहे ग्रंतवणूक खर्च कमी मूल्यवर्धन आणि कृषीमालाचे योग्य विपणन या द्वारे शेतकऱ्यांचे उत्पव्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते असंही ते म्हणाले

नील क्रांतीवर भर देण्याची गरज उपराष्ट्रपर्तींनी व्यक्त केली मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देऊन कृषी आणि द्रग्धविकास क्षेत्राबरोबरच मत्स्य व्यवसायालाही प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले पशूपालन दुग्ध आणि कुक्कुटपालन यासारखे पूरक व्यवसाय शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालण्यात महत्वाची भूमिका बजावतात

येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद राहणार असल्याच्या अफवा विविध समाजमाध्यमातून फिरत असल्यामुळं जनसामान्यांमध्ये अकारण गैरसमज निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालयानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका खुल्या राहणार असून बँकिंग व्यवहार नियमित स्रुरु राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे दोन सप्टेंबरला रविवार तर आठ सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्यानं बँकांना सुड्डी राहणार आहे तर तीन सप्टेंबरला ज्या राज्यात सुद्धी जाहीर झाली आहे अशा काही राज्यातच बँकांना सुद्धी राहील असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे या दिवशीही सर्व राज्यातली ए टी एम पूर्णतः कार्यरत राहतील आणि ऑनलाईन बँकिंग व्यवहार करता येतील

टी एम मध्ये पुरेशी रोकड ठेवावी अशा सूचना बँकांना करण्यात आल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुड्या वगळता इतर दिवशी बँकांचे कामकाज सुरु राहील जास्तीत जास्त चांगल्या स्रविधा दिल्यास राज्यातील प्रवाशी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी कडेच आकर्षित होतील त्याद्रष्टीनं बसस्थानकांवर अत्याध्रनिक आणि उत्कृष्ट स्रविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं दिले

टी ने मुंबई पुणे आणि मुंबई नाशिक तसंच तीनशे किलोमीटर्स अंतराच्या वाहतुकीसाठी ई बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई पुणे मुंबई नाशिक तसंच तीनशे किलोमीटर्स अंतरावरील प्रवाशी वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याबाबत प्रयत्न व्हावेत विविध महापालिका तसंच एस टी महामंडळानं पुढाकार घेतल्यास अशा बसेसचं उत्पादन महाराष्ट्रातच करण्याबाबत संबंधित उद्योगांनी तयारी दर्शविली आहे यामुळं बसेस किफायतशीर किंमतीत उपलब्ध होतील

कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे यामुळे कापूस लागवड पीक वाढ पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होणार आहे

धारणी तालुक्यातील साद्राबाडी आणि परिसरातील भूकंपसद्रश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या पथकानं ही घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी अधिक संशोधन सुरु आहे

एस आय आणि एन सी

च्या अहवालानंतर नेमके कारण कळू शकेल अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी ख्रशालसिंह परदेशी यांनी दिली

जमिनीतील मातीच्या गुणवतत्तेचं परीक्षण करणं आज अतिशय आवश्यक झालं आहे त्यामुळं शेतीला पाणी देण्यापूर्वी त्या शेतीती मातीची ग्रुणवत्ता तपासून पाहणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग जहाजबांाधणी आणि जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केलं

महिला बचतगटानं या विषयाबद्दल जागरूकता बाळगावी असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं आज जलसाठ्यांची संख्या किंवा जलस्त्रोतांची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळं आपण पाणी काळजीपूर्वक वापरलं पाहीजे आणि पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे असं ही त्यांनी सांगितलं नाबार्डच्या कार्याचा गौरव करत त्यांनी नाबार्डनं महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी भरीव मदत केल्याची माहिती ही त्यांनी दिली या प्रसंगी नाबार्डचे क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक श्री

शिरसाळकर यांनी राज्य सरकार ठिंबक सिंचन प्रक्रियेअंतर्गत ऊस लागवड करण्याचा विचार करत असून यामुळं पाण्याचं संवर्धन होईल असं बोलताना सांगितलं तसंच यावेळी श्री गडकरी यांच्या हस्ते विविध महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला तसंच श्री गडकरी यांच्या हस्ते पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठीच्या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवण्यात आली ही व्हॅन या अभियानाचा प्रचार करणार असून कृषी क्षेत्रात पाण्याच्या कार्यक्षम वापरासंबंधी जनजागृती करणार आहे जर आईचं आरोग्य उत्तम नसेल तर जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन कमी असते तसंच तब्येत सतत बिघडते यातूनच कमी वजनाच्या तसंच कुपोषित बाळांच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे यावर उपाय म्हणून गर्भावस्थेत आईनं योग्य आहार घेतल्याने बाळाचे आरोग्य उत्तम राहील हे ओळखून केंद्र सरकारनं पोषण आहार अभियानाची सुरवात केली या योजनेमुळं आज गर्भवती स्त्रियांना उत्तम आहार अल्प दरात उपलब्ध होत आहे ऐकुया या योजनेच्या लाभार्थी दीक्षा गेडाम यांच्या कडून साउंड बाईट माझं नाव दीक्षा मंगेश गेडाम आहे माझं राहणं वाडी खडगाव रोड लाव्हा इथं आहे

नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियानाची मी लाभार्थी आहे हा पोषक आहार जेव्हापासून मी घेत आहे त्याचे मला भरपूर फायदे झाले आहेत

मी गर्भावस्थेतील माझा पहिला दुसरा महिना सुरू होता तेव्हापासून आता माझी डिलिवरी झाली

चुलीवरच्या स्वयंपाकामुळं श्वसनाचे आणि डोळ्याचे आजार स्त्रियांमध्ये वाढीस लागतात यासाठी ध्रळमुक्त स्वयंपाक घर असावे म्हणून उज्वला योजनेची सुरूवात करण्यात आली यामध्ये कमी उत्पव्न गटातील महिलांना कमी दरात स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला जाते या योजनेचे फायदे ऐकूया या योजनेच्या लाभार्थी सरूबाई शेळके यांच्या कडून साउंड बाईट सरूबाई पंचम शेळके मी राहणार गोधनी गोधनी रेल्वे माझ्याकडे गॅस नाही काही नाही

वर्षान्रवर्ष आपण पाण्याची नासाडी करत आहोत पाण्याचा बेसुमार वापर ही आपण केला आज परिस्थिती इतकी बिकट आहे की आपल्याला पाणी विकत घ्यावं लागत आहे भविष्यात पाण्यासारखाच प्रकार शुद्ध हवेबाबत होणार असल्याचं प्रतिपादन सर्वोच्व न्यायालयाचे माजी व्यायमुर्ती श्री विकास सिरपुरकर यांनी केलं

प्रत्येक माणसानं एक झाड लावावं आणि हे पृथ्वीकर्तव्य करावं असं ही त्यांनी शेवटी बोलताना सांगितलं वृक्षारोपण ही आज फॅशन आली आहे पण सातत्यानं व्रक्षारोपण करण्याची गरज आहे हे काम ऋषीम्रनींच्या कार्यासारखचं असल्याचं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संख्या अर्थात नीरी चे संचालक श्री राकेश क्रमार यांनी यावेळी केलं याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक नागपूर चे ऋतुध्वज बलवंत उर्फ बाबा देशपांडे आणि बुलडाणाचे विख्यात कीटकतज्ञ आलोक शेवडे यांना श्री सिरपुरकर यांच्या हस्ते हे प्ररस्कार प्रदान करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री

वीस वर्षानंतर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे कांस्य पदकासाठी भारतीय प्रूर्ष हॉकी संघाचा सामना उद्या शनिवारी पाकिस्तान विरूध्द होणाऱ आहे स्कवॉश मध्ये महिला आणि पुरूष संघ उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा अचंत शरत कमल आणि जी साथियान उप उपांत्य पूर्व फेरीत लढत देतील तर जुडो ब्रिज साईक्लिंग आणि सेलिंगच्या सामन्यातही भारतीय संघ खेळणार आहे